त दर्पणकार जांभेकर यांचा पत्रकारितेचा वसा जनत करू अशी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही त विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या निधीचे आम्ही पहारेकरी असल्याचं विजय वडेट्टीवार यांचं प्रतिपादन

नीति आयोग आत्मनिर्भर भारत योजना ही नवभारत निर्माण करणारी योजना असून केवळ देशाच्याच नाही तर जगाच्या गरजेच्या वस्तू उत्पादित करण्याचं या योजनेचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नीति आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय बैठकीत ते द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते देशाचा विकास करणं हे सरकारचं मुख्य धोरण असून त्यासाठी राज्यांच्या संसाधनांचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे असं ते म्हणाले कोविड काळात राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून काम केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं भारतनेट योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री आवास योजना यासारख्या सरकारच्या विविध योजनांचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला कृषी पायाभूत स्विधा उत्पादकता मनृष्यबळ विकास तळागाळापर्यंत सेवा सुविधेचा प्रवठा आरोग्य आणि पोषण या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या बैठकीत प्रामुख्याने सहभागी झाले होते मुख्यमंत्री उद्योग व्यवसायांच्या बाबतीत आपली स्पर्धा बाहेरच्या देशांबरोबर असली पाहिजे राज्या राज्यांत जीवघेणी स्पर्धा नको असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राने यासाठी कार्यक्षमता वगूंतवणूकीसाठी आकर्षकता अशा निकषांवर निकोप स्पर्धेला प्रोत्साहन द्यावे असे सांगितले ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली द्ररृश्य प्रणालीदवारे आयोजित करण्यात आली होती

विकास मंदावला असला तरी तो थांबला नाही

पर्यावरण बदलामुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशात इतरत्रही फटका बसत आहे हे सांगताना त्यांनी उत्तराखंड येथील न्कत्याच झालेल्या आपत्तीचे उदाहरण दिले लहरी पर्यावरणाचा फटका दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बसत असून पीक विमा कंपन्यांच्या नफा आणि न्कसान याचे प्रमाण परत एकदा निश्चित करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले जय जवान जय किसान यासोबतच जय कामगार अशी घोषणाही महत्वाची आहे कामगार हा देशाचे अर्थचक्र चालवतो त्यामुळे ग्रंतवणुकीच्या जोडीने रोजगार किती निर्माण होतो आणि या कामगार वर्गाचे संरक्षण यालाही तितकेच महत्व आहे असे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले डिजीलॉकर देशभरात पारपत्रांच्या सेवांसाठी अर्ज करताना आता डिजीलॉकर या डिजीटल सुविधेचा वापर करता येणार आहे केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भातील नव्या योजनेची सुरुवात केली डिजीलॉकरमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची लिंक देऊन पारपत्रांसाठीच्या सेवांचा लाभ अर्जदाराला मिळणार आहे कागदविरहित कामकाजाला चालना देण्यासाठी डिजिटल इंडीया अंतर्गत नागरिकांना डिजिटली सशक्त बनवण्याच्या आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशानं या स्विधेची स्रुवात करण्यात आली आहे

उच्च न्यायालय सर्व सहकारी संस्थाच्या निवडण्का प्रढे ढकलण्याच्या आणि नव्यानं निवडण्का होईपर्यंत सध्याच्या व्यवस्थापकीय समित्या कायम ठेवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे या सगळ्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्याची मागणी या याचिकेत केली होती

हर्षवर्धन यांनी काल मिशन इंद्रधन्षच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला प्रत्येक आई आणि मुलाच्या लसीकरणासाठी करण्यात आलेल्या तयारीबद्दल डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी समाधान व्यक्त केलं

सदस्य दौरा राष्ट्रीय अनुसूचित जाति आयोगावर नागप्रातील सुभाष पारधी यांची राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी नियुक्ति केली आहे या नियुक्ति नंतर पारधी यांचे आज नागपुरात प्रथम आगमनाप्रसंगी त्यांनी दीक्षाभूमी संघ स्मृति मंदिर आणि चिचोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृति संग्राहालयाला भेट दिली तसेच अन्सूचित जातिच्या विविध संस्था संघटनांशी त्यांनी यावेळी चर्चा केली

ते काल नॅशनल असोसिएशन ऑफ सोफ्ट्वेअर अँड सर्व्हिस कंपनीज अर्थाच नॅस्कॉम या अशासकीय व्यापार संस्थेच्या एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते जांभेकर जंयती आदय पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सहयाद्री अतिथीगृहात जांभेकर यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला पत्रकारितेचा वसा आणि वारसा प्रयत्नपूर्वक जतन करू या असंही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेला निर्भिड निष्पक्ष लोकाभिमुखतेचा वारसा दिला असल्याचं सांगून उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी जांभेकर यांना अभिवादन केलं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगर पालिकेतर्फे मुख्यालयात महापौर दयाशंकर तिवारी उपमहापौर मनीषा धावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला मालार्पण करून अभिवादन केले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप महाजन यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

ते आज नागप्रात पत्रकारांशी बोलत होते राज्यात झालेल्या अवकाळी पावसाम्ळं न्कसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदत करू त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पंचनामे करण्याचे कामे सुरु असून जिल्हा स्तरावर माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे दोन तीन दिवसात माहिती उपलब्ध होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले

राजकीय आंदोलन सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने केले जात आहे मात्र कोरोनाचे संकट पाहता असे सर्वच पक्षांनी काळजी घेऊन आंदोलनापासून दूर रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले

नागप्रात आयएमएस तयार झाल्यानंतर हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे याची किंमत काही हजार कोटींच्या घरात आहे त्यामुळे पर्यावरणाचे न्कसान होऊ शकते विकास हा सर्वांना आवश्यक आहे परंतू विकासाबरोबर शाश्वत विकास आरोग्याचे नुकसान होऊ नये हे बघणे देखील आवश्यक आहे असे मत पर्यावरण प्रेरणा विदर्भचे अध्यक्ष शरद पालीवाल यांनी नागपूरात पत्रकार परिषदेत व्यक्त केले

त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यासोबतच काही बाबींवर तातडीने अंमल करावा लागेल या कार्यात संपूर्ण नगरसेवकांचा सहभाग घेतल्यास प्रशासन आणि पदाधिकारी यांच्या समन्वयातून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे सोपे होईल अशी सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केल्या कोरोना संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपातील कोरोना नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून उपाययोजना आणि नियोजनाबद्दलची माहिती जाणून घेतली मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागरिकांना नियमांचे पालन करीत दैनंदिन व्यवहार सुरु करण्याची मुभा देण्यात आली परंत् शासन प्रशासनाने वारंवार सांग्नही वेळोवेळी इशारा देऊनही दिशानिर्देशाचे पालन करण्यात कूचराई केली मनपा प्रशासन अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत असले तरी दंड हा यावरील उपाय नाही प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करायलाच हवे आता मात्र कुठलीही हयगय न करता आक्रमकपणे कोरोना रुग्णांची कॉन्टॅक्टट्रेसिंग करणे आवश्यक आहे या प्रक्रियेत नगरसेवकांचा सहभाग घ्या अशी सूचना महापौरांनी केली